म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेळघाटाची कुपोषित प्रदेश ही ओळख प्सण्यासाठी बांब् केंद्र कार्यरत

प्रयत्न या आठवड्याच्या मध्यात विदर्भात जोरदार पर्जन्यवृष्टीचा ईशारा

महाराष्ट्रातील जनताच ही आमचं दैवत असून या जनता जनार्धनासाठी गेल्या पाच वर्षात जी विकासाची काम केली आहेत त्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडण्यासाठी ही महाजनादेश यात्रा काढली आहे असं प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं केलं

तत्पूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार संवेदनशील असून शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब आहे मात्र त्यादृष्टीने सम्पदेशनासह सर्व बाबी उपाययोजनांमध्ये अंतर्भूत केल्या जातील असे म्ख्यमंत्र्यांनी सांगितले शिवाय सिंचनाची कामे पूर्ण झाल्यानंतर ग्णात्मक बदल दिसेल असेही म्ख्यमंत्री म्हणाले यवतमाळ जिल्हा दारूबंदी करण्याबाबत देखील निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार असल्याचे म्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले म्ख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर राळेगाव इथं सभेला ते संबोधित करीत होते

या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यातल्या ग्रामपंचायतींशी उद्या घडवूया हरीत महाराष्ट्र या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमातून महा ई संवाद साधणार आहेत

अन्न महामंडळाची जिल्हा स्तरावरील गोदामे आणि रास्त भाव द्कानदार यांमध्ये राज्य शासनाची तालुका स्तरावरील गोदामे हा मुख्य द्वा आहे तेथूनच द्कानदारांना धान्य पाठवले जाते ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविली जाण्यासाठी राज्यातील गोदामांचे जाळे सक्षम करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेयर इनोव्हेशन अवॉर्ड आणि हॅकॉथॉनची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली

इनोव्हेशन पर्व म्हणजे विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना पंख देणारे या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी इनोव्हेशन पर्वचा उल्लेख केला

बांबू गवत असल्याचे शासनाने ठरावल्याम्ळे आता कच्चा माल उपलब्ध असल्याचे या केंद्राचे अध्यक्ष स्नील देशपांडे यांनी सांगितले त्याच बरोबर तरुण तरुणीच्या स्जनाला वाव मिळावा म्हणून राखी बनवण्यासाठी किट सुदधा केंद्राच्या वतीने तयार करण्यात आल्या आहेत डिझाईन सेंटर तयार करण्यासाठी आता केंद्र प्रयत्नशील असून लवकरच हे केंद्र नागपूर इथं उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला

मागच्या वर्षी केंद्राच्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली यावर्षी या राखी विक्रीतून मेळघाटातील लोकांना रोजगार मिळवून देऊन बांबू राखी लोकांमध्ये प्रसिध्द करण्याचा त्यांचा मानस आहे या उपक्रमाम्ळे पर्यावरणाचं रक्षण तर होणारच आहे त्याच बरोबर लोकांना रोजगार मिळून क्पोषणाच्या समस्येवर तोडगा निघेल अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात काल सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यात एका महिला शेतकऱ्याचा समावेश आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या विस्तारिकरणासाठी या शेतकऱ्यांची शेती अधिग्रहीत केली होती त्याचा योग्य मोबदला न मिळाल्याच्या कारणावरून या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले बाळापूर तालुक्यातील नजिकच्या गावामध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्यां नी भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी स्थानिक लवादाकडे अर्ज दाखल केला होता जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या कक्षात या प्रकरणाची स्नावणी स्रू असतांना या सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केले या सहाही शेतकऱ्यांना त्वरीत उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे नागपूर शहरातील प्रत्येक भागाच्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी त्यांच्याकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जावे याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता रथ तयार करण्यात आले आहे काल स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे आणि आरोग्य समिती सभापती वीरेंद्र क्करेजा यांनी स्वच्छता रथाला हिरवी झेंडी दाखविली शहरातील घरे हॉटेल्स दवाखाने यामधून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो मात्र या कचऱ्याचे ओल्या आणि स्क्या कचऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या वर्गीकरण केले जात नाही ओल्या आणि स्क्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व्हावे घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी मनपाच्या वतीने दररोज प्रत्येक वस्त्यांमधून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलीत केला जातो मात्र या कचऱ्याचे नागरिकांकडून ओला आणि स्का असे वर्गीकरण करण्यात येत नाही तसेच शासनाच्या निर्देशान्सार स्वच्छतेबाबतचे नियमही पाळले जात नाही याबाबत शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये जनजाग़ती व्हावी यासाठी मनपातर्फे स्वच्छता रथच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे साहित्य संगीत आणि कला काव्य मन्ष्याच्या जीवन दृष्टिकरिता आवश्यक आहे साहित्य मन्ष्याच्या जीवनात आनंद स्ख प्रदान करते साहित्य म्हणजे स्र ताल आणि राग यांची एकात्मता होय असे उदगार वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलग्रु प्रो रजनीश कुमार शुक्ल यांनी काढले ते दीक्षारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते साहित्य विभागातील विदयार्थ्यांना संबोधित करतांना ते म्हणाले की साहित्याला संपूर्ण भारतीय भाषांसह समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे साहित्याचे विद्यार्थी या नात्याने आपली जबाबदारी अधिक वाढली आहे काळ आणि देशाला एकसूत्रात बांधणारे साहित्य काळाची गरज आहे असेही ते म्हणाले हिंदी सोबत एक भारतीय भाषा शिकण्याचा आग्रह त्यांनी यावेळी केला या आठवड्याच्या मध्यात विदर्भात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे

या दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन देखिल हवामान खात्यातर्फे करण्यात आलं आहे आज उद्या आणि परवा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे वाशिम व्यतिरिक्त येत्या तीन दिवस अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर ब्लढाणा गडचिरोली गोंदिया नागप्र वर्धा यवतमाळ इथं सर्तक राहण्यास सांगण्यात आलं आहे दरम्यान नागप्रात आज सकाळ पासून पावसानं विश्रांती घेतली आहे आज सकाळ पासून आकाश बव्हंशी आभ्राच्छादित असून संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी बरसल्याचं वृत्त नाही

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये भूवणेश्वर वरून राष्ट्रीय आपती व्यवस्थापन विभागाची चमू दाखल झाली आहे पूणे कोल्हापूर बेडगाव मधील रस्ते वाहतूक ठप्प असून प्ण्यातली परिस्थिती मात्र स्धारत आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथं आज दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्त्लासह अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात मंगरुळपीर पोलिस ठाण्यात अवैध शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी ग्न्हा दाखल करण्यात आला आहे